दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या परिषदेत सहभागी झाले होते रशियाच्या नेतृत्वाखाली दहशतवादाशी लढण्यासाठी ब्रिक्स देशांचे धोरण तयार करण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला भारत ब्रिक्सचे नेतृत्व करताना हे धोरण पुढे नेईल अशी ग्वाही त्यांनी दिली भारत डिजिटल आरोग्य आणि पारंपरिक औषध पद्धती यांना प्रोत्साहन देईल असंही ते म्हणाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबतीत भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं मोदी म्हणाले अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं बहुउद्देशियतेवर भारताचा सदैव विश्वास असून भारतीय संस्कृतीत संपूर्ण जग एक कुटुंब असल्याचं मानलं जातं असं प्रतिपादन मोदी यांनी केलं संयुक्त राष्ट्रांच्या मूल्यांप्रती भारत संपूर्णपणे कटीबद्ध आहे यंदा या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना जागतिक स्थैर्य सामायिक सुरक्षितता आणि नावीन्यासह प्रगती अशी आहे ही केवळ आधुनिक नाही तर भविष्यवेधी आहे आज जगभरात भूभागावरून होणारे धोरणात्मक बदल स्थैर्य सुरक्षा आणि प्रगती यावर परिणाम करणारे ठरणार आहे असंही मोदी यांनी या वेळी सांगितलं द्सऱ्या जागतिक महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांना मोदी यांनी आदरांजली अर्पण केली

भारत आता ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषविणार असून भारताची ही तिसरी वेळ आहे

या क्षेपणास्त्राची आज आकाशातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी ओरिसातील चांदीपूर तळावरून घेण्यात आली

कोरोनाबाधीतांचा शोध मागोवा आणि उपचार असं धोरण नियोजनबद्ध रीतीने टप्प्याटप्प्यात राबवल्याने रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आणि मृत्यूदर कमी करण्यात यश मिळालं असं मंत्रालयान सांगितलं

उत्सव आणि निवडणुकांचा परिणाम काही राज्यांमध्ये या तसंच पुढील आठवड्यात दिसून येईल राजधानी दिल्लीमधील रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दल सांगताना भूषण म्हणाले की केंद्रानं यावर तातडीनं उपाय योजले आहेत

पॉल यांनी सांगितलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे शेअर बाजार सलग तीन सत्रे तेजी नोंदवणाऱ्या भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानी आज विक्रमी पातळी गाठली

काही ध्वनिमुद्रित संदेश प्रत्यक्ष कार्यक्रमा वेळी प्रसारित केले जातील असंही त्यांनी म्हटलं आहे

त्यामुळे या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे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

ऐकूया सर्व मतदारसंघातल्या राजकीय स्थितीबाबतचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकीतलं लढतींचं चित्र स्पष्ट होत असतानाच भाजपाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपनं शिरीष बोराळकर यांना दिली आहे त्यांची महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्याशी थेट लढत अपेक्षित आहे

पदवीधर मतदार संघात भाजपचे संग्राम देशमुख यांच्यापुढे महाविकास आघाडीचे अरुण लाड जनता दलाचे शरद पाटील आणि मनसेच्या रुपाली पाटील यांचं कडवं आव्हान राहणार आहे रयत क्रांती संघटनेच्या एन

चौगुले यांनी माघार घेतल्यानं मात्र भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांचा सामना करावा लागणार आहे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपाचे विद्यमान महापौर संदिप जोशी आणि कॉप्रेसचे अॅडव्होकेट अभिजीत वंजारी या दोन उमेदवारामध्ये प्रमुख लढत होणार आहे

मात्र भाजपाचे डॉक्टर नीतीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांच्यातच मुख्य लढत अपेक्षित आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे शिक्षण धोरण जागतिक पातळीवर भारताला महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आलं आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केलं

शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा भारताला विश्वगुरू होण्याची गरज असल्याचं त्यांनी या वेळी अधोरेखित केलं बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर असणाऱ्या पारंपरिक भारतीय शिक्षण पद्धतीतून प्रेरणा घेऊन हे नवीन शैक्षणिक धोरण ठरविण्यात आलं आहे असंही नायडू यांनी या वेळी सांगितलं

नेक्स्ट इज नाऊ ही या परिषदेची संकल्पना आहे

प्रधान मुक्त क्षेत्र खुली परवाना पद्धत ही बाजारपेठेशी संलग्न पद्धत आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे यामुळं ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबन वाढण्याला चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं

यामुळे लालफितीच्या कारभाराला शह मिळाला असून या क्षेत्रातील नवीन शोध आणि उत्पादन याला चालना मिळाली आहे कंत्राट मिळालेल्या उद्योजकांनी या क्षेत्रात नवीन व्यवसाय पद्धती आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यावर भर द्यावा असं आवाहनही प्रधान यांनी या वेळी केल

येत्या पाच वर्षांतील केंद्र आणि राज्ये यांच्यातील कर विभागणीचे प्रमाण यावर हा अहवाल आहे सरकार तर्फे करण्यात आलेल्या उपायोजनांच्या अहवालासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत वित्त आयोगाचा अहवाल सादर करणार आहेत सुत गिरणी महाराष्ट्रात पहिली सौर ऊर्जेवर चालणारी सूत गिरणी परभणी जिल्ह्यात आकाराला येत आहे या सूत गिरणीमुळं अनेक स्त्रियांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती

या सुतगिरणीत जिनींग प्रेसींग स्पिनींग आणि व्हिवींग आदी प्रक्रिया होणार आहेत कापूस ते कापड तयार करण्याची प्रक्रिया इथं होणार असून यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सुतगिरणीच्या अध्यक्षा डॉक्टर समप्रिया पाटील यांनी व्यक्त केला परभणी ही कापसाची पंढरी असून कापूस जिथं पिकतो तिथंच हा प्रकल्प तयार करण्याचा मानस होता आणि त्या अनुषंगाने मार्गक्रमणा सुरु आहे या गिरणीसाठी परभणी जिल्ह्यातूनच उत्तम प्रतीचा कापूस खरेदी करण्यात येईल परभणी जिल्ह्यातील उद्योगाला या प्रकल्पामुळे निश्चीतच चालना मिळेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

गेले दोन महिने या भागातील काही ठिकाणीच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता

मात्र वनखात्याच्या आखत्यारीतील निसर्गरम्य ठिकाणी प्रवेश बंद होता

यामध्ये मोएर पॉइंट गुना गुंफा पाईन जंगल भाग आदींचा समावेश आहे त्यामुळं कोणत्याही ऋतूत पर्यटनासाठी आकर्षक असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी सज्ज झालं आहे